भारत आणि दक्षिण आफ्रिक्ख्या महिला संघांमध्किदिवसीय क्रिक्त मालिक्विला पहिला सामना आज बडोद्यात होणार

नवरात्रीचा आशय ध्यानी घस्तिन महिलांना प्रतिष्ठा दख्खासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यासाठी गरज मोदी यांनी व्यक्त क्ली भारतीय वायुदलाच्या कामाची त्यांनी प्रशंसा कली प्रधानमंत्र्यांनी पूजन्निर रावणदहन कले भारत हा सणांचा दक्षी आहा आणि प्रत्यक्त सण समाजाला एकत्र आणतो असं प्रधानमंत्री म्हणाल कश्मीरप्रश्री चीननं आपल्या भूमिक्ती लक्षणीय बदल कल्यानं पाकिस्तानला चपराक मिळाली आहा अंयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा तसंच सुरक्षा परिषदच्या ठरावांचा दाखला काढण्याच्या नुकत्याच घत्तलेखी भूमिक्व्रिल घूमजाव करत भारत आणि पाकिस्तान यांनी सर्व प्रश्न परस्पर चर्चेतून सोडवावती असं आता चीननं म्हटलं आह केश्मीरसह सर्व प्रश्नावर संवाद आणि चर्चा करावी तसंच परस्पर विधासाचं वातावरण निर्माण करावं असं आवाहन चीननं भारत आणि पाकिस्तानला कलि आहा झीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच प्रिवर्त धेंग शुआंग यांनी ही माहिती दिली

भारत चीन सीमावाद हा इतिहास काळापासून फार गुंतागुंतीचा आणि संवटिशील आहा मारत चीन सीमध्वि गल्खा काही दशकांमध्क्रिही गोळी झाडली गसी नाही तिथं अजूनही शांतता आहा मारत आणि चीनमधल्या सर्वकष द्विपक्षीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर सीमावाद चिघळू नयव्रिसं तक्रिणाल अखा शुक्रवारी चीनचविध्यक्ष शी जिनपिंग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हखिलिई इथं दुसऱ्या परिषदखिठी भाष्ट्राार आहस्त अद्ययावत पहिलं राफलि लढाऊ विमान भारताला प्राप्त झालं आह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल संध्याकाळी विजयादशमीच्या मुहूर्तावर आणि हवाई दल दिनाच्या निमित्तानं फ्रांसच्या दसॉल कंपनीच्या मसिक्विइथल्या निर्मिती स्थळावर ह पहिलं विमान स्वीकारलं त्यांनी शस्त्रपूजा करुन या विमानातून सफर कळी भारतीय वायू दलासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं राजनाथ सिंग म्हणाल मसिक्ला जाण्यापूर्वी सिंग यांनी फ्रान्सच अध्यक्ष एम्यान्युअल मॅक्रॉन यांची पॅरिसमध सिंद घेतली भारत आणि फ्रान्स यांच्यातल संरक्षणविषयक आणि सामरिक संबंध दृढ करण्याबाबत त्यांनी चर्चा कली भारताचा महत्वाचा धोरणात्मक भागीदार म्हणून फ्रांन्सचं त्यांनी स्वागत कलि

या निमित्तानं काल गाझियाबाद हिंदनच्या वायुतळावर एका विशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

क आय विमानांच्या हवाई प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची वाहवा मिळवली बालाको हवाई हल्ल्यामध्य झामील असलखा वायुदलाच्या जवानांचा यावळी गौरव करण्यात आला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हसिगळ्यांच्या आकर्षणाचक्रिद्र बिंदू होत केन मिग बायसॉन हाशिमान चालवत होता त्यांनी मिगच्या कवायतींचा नसूचि कळि

अयोध्या वादग्रस्त स्थळी राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशा कायदा करावा अशी मागणी शिवसन्न अध्यक्ष उद्दव ठाकरविनी कली आहा मेक्काल मुंबईत शिवाजी पार्क विं शिवसन्त्विया दसरा मळीव्यात बोलत होता महाराष्ट्र विधानसभद्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचार मोहिमद्यी प्रारभ त्यांनी कली हिंदुत्वाच्या समान मुद्यावर शिवसर्त्सीभाजपाशी युती कली आह असं उद्दव ठाकर यांनी यावळी सांगितलं

भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना दुखापतीमुळत्री सामन्यात खद्धू शकणार नाही काल सराव सत्रात चेंडू लागल्यानं तिचा उजवा घोटा दुखावला

मंगोलियातल्या प्रस्तावित तृष्प्रिद्वीकरण प्रकल्पासाठी निर्माण कळिखा पायाभूत सुविधांच्या उद्वाउ समारंभात प्रिलियम आणि नद्वर्शिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल भाग घस्का मंगोलियाचप्रधानमंत्री उखनागिन खुरर्घ्येमुख सहा कैंबिनधांत्री आणि दोनोंगोव्ही प्रांताचध राज्यपालही या कार्यक्रमात सहभागी झालवित ब्रामुळमिरत आणि मंगोलिया यांच्यात द्विपक्षीय व्यापार तसंच गुंतवणूक संबंधांत आता नवीन पर्व सुरू होईल असा विश्वास प्रधान यांनी यावछी व्यक्त कला

भौतिक शास्त्रातल्या नोबद्वीपुरस्कारांची घोषणा काल झाली जस्ति पीवल्स मायकळे मध्ति आणि दिदिअर क्वॅलोज या तीन शास्त्रज्ञाना जगाची उत्क्रांती आणि विधातलं पृथ्वीचं स्थान याविषयीच्या संशोधनासाठी यंदा हा पुरस्कार मिळाला आह पुरस्काराचा अर्धा वाटा जस्ति पीबल्स यांना भौतिक विश्व शास्त्रातल्या सद्धीतिक संशोधानासाठी दिला जाईल पुरस्काराचा उर्वरित अर्धा भागा संयुक्तपण मायकले मध्त आणि दिदिअर क्वॅलोज यांना सौर ता याभोवती फिरणा या एका ग्रहाच्या संशोधनासाठी दिला जाईल

अल कायदाच्या दक्षिण आशियाई शाखप्त म्होरक्या गव्खा महिन्यात दक्षिण अफगाणिस्तानमध्य अमरिका आणि अफगाणिस्ताननं संयुकपणक्रिलेखा कारवाईत ठार झाला